आंतरराष्ट्रीय भारती उत्सवाला दूरदृश्य प्रणालीद्वारे आज संबोधित करताना ते म्हणाले की महाकवी भारती केवळ कवी नव्हे तर लेखक संपादक पत्रकार समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिकही होते आणि त्यांचे लिखाण तत्वज्ञान आणि जीवन पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं महिलांनी धाडसानं समाजात वावरलं पाहिजे असा भारती यांचा आग्रह होता असं मोदी म्हणाले

स्वनिधी लाभार्थी पंतप्रधान स्वनिधीचे लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांचे सामाजिक आर्थिक विवरण करण्याच्या एका कार्यक्रमाचा आरंभ केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी आज केला पीएम स्वनिधी योजनेच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येईल एक वृत्तांत या कार्यक्रमाच्या आरंभ प्रसंगी आज विविध केंद्रीय मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि राज्यांचे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक पीएम स्वनिधी लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण विवरण तयार करण्यात येईल यातील आकडेवारीवर आधारित विविध पात्र केंद्रीय योजनांचे लाभ त्यांच्या सर्वसमावेशक सामाजिक आर्थिक उत्थानासाठी देण्यात येतील पथ विक्रेत्यांना केवळ कर्ज पुरविण्यासाठी पीएम स्वनिधी योजना नसावी तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार या योजनेतून व्हावा अशी धारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती त्या अनुषंगाने हा विवरण कार्यक्रम राबविण्यात येईल

या विवरणात लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांची निवडक केंद्र सरकारी योजना आणि लिंकेजेसकरिता पात्रतेची क्षमता पाहिली जाईल

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

भारतीय बंदरांचं प्रभावी व्यवस्थापन करून सागरी किनाऱ्याचा चांगला उपयोग करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं नवा कायदा आणण्यात येत आहे यासाठी बंदरांचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करून या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी बंदर नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यासह राष्ट्रीय बंदर धोरण तयार करणे अशा विविध तरतुदी या कायद्यात आहेत या क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीला मोठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सरकार नॅशनल पोर्ट ग्रीड निर्माण करण्यासाठी काम करत असून हा नवीन कायदा या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवेल असा विश्वास बंदर आणि जहाज वाहतूक मंत्री मनसुख मंदावीया यांनी व्यक्त केला शेअर बाजार आंतरारष्ट्रीय शेअर बाजारातील संमिश्र वातावरणामुळं आज भारतीय शेअर बाजारात अल्पशी वाढ झाली

भारतातील अंमली पदार्थ नियंत्रण आयोग आणि म्यानमामधील अंमली पदार्थ तस्करी नियंत्रण केंद्रीय समिती यात सहभागी झाले होते भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी तर म्यानमाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अंमली पदार्थ तस्करी नियंत्रण समितीचे सह सचिव ब्रिगेडीअर जनरल विन नाईन्ग यांनी केलं अस्थाना यांनी देशातील हेरोईन आणि अन्य अंमली पदार्थांच्य तस्करीचा मुद्दा मांडला अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी म्यानमाबरोबर माहितीचे आदानप्रदान आणि सहकार्य करून सध्याची यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं

दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय चर्चा होती

समान हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली

याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत

उर्वरित संकुलं जोडण्यासाठी न्याय विभाग आणि बीएसएनएल अथकपणे काम करत आहेत ई कोर्ट्स प्रकल्प हा न्याय विभागाने तयार केलेला जगातील एक सर्वात मोठा डिजिटल नेटवर्क प्रकल्प आहे

त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे दूरसंचार पायाभूत आणि दळणवळण उपकरण वापरले आहे ई न्यायालय प्रकल्पातली अनेक न्यायालयं सुदूर भागांमध्ये आहेत जिथे कनेक्टीविटीसाठी भूमीगत केबलचा वापर करणे शक्य नाही अशा भागांना तांत्रिक दृष्टीने द्वष्प्राप्य म्हटले जाते आणि न्याय विभाग ही डिजिटल दरी पर्यायी माध्यमांचा वापर करुन दूर करण्याचा प्रयत्न करत आहेआकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे ओडिशा नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह खाण आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ओडिशामध्ये ताल्वेर फ़र्टीलायझर लिमिटेड उभारत असलेल्या कोळसा वायू निर्मिती आणि युरिया उत्पादन प्रकल्पांची पाहणी केली या वेळी केंद्रीय रसायने आणि युरिया उत्पादन राज्यमंत्री मनसुख मंदाविया हे देखील उपस्थित होते कोळसा वायू आधारीत खत निर्मितीचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे असं या वेळी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर देश युरिया निर्मितीत स्वावलंबी होईल तसंच रोजगार निर्मितीमुळं ओदिशाच्या विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले

मेघालय मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के

गेल्या पाच दिवसात त्यांच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी आणि गरज भासल्यास तत्काळ कोविड संसर्ग चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

ही लस कमी किंमतीत आणि जलद गतीनं निर्माण करता येते असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे

मायकेल ओस्टरहोम यांनी सांगितलं आहे अपेक्षेपेक्षा खूप आधी कोरोनावरील लस हातात येण्याची शक्यता असून नियामक मंडळाच्या मान्यतेचा पहिला टप्पा कालच पार करण्यात आला आहे लवकरच ही लस उपलब्ध होईल

इंडियन मेडिकल असोसिएशन बंद आयुर्वेदिक डॉक्टरांना शल्यकर्म करण्याच्या केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आज राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारला होता

केवळ अत्यावश्यक आणि कोविड संदर्भातील सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या अशाप्रकारे शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देणं हे चुकीच असून ते रुग्णांसाठी धोकादायक असल्याचं मत या क्षेत्रातील तज्ञानी व्यक्त केलं आहे अलोपॅथी आणि आयुष या दोन्ही भिन्न शाखा असून दोन्हीची भूमिका भिन्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात मक्तेदारी चुकीची आहे असं मत राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संस्थेच्या डॉ जे पी यांनी व्यक्त केलं आहे

मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमधील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले तर होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत करत गुलाबी फिती लावून काम केलं

त्याचबरोबर चेन्नई एग्मोर जोधपूर साप्ताहिक उत्सव कोचुवेली इंदूर विशेष उत्सव साप्ताहिक एर्नाकुलम ओखा विशेष उत्सव द्वि साप्ताहिक आणि रामेश्वरम ओखा विशेष उत्सव गाड्या मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणार आहेत

पॅरिस पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा एक जबाबदार देश असून पर्यावरणाच्या समस्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अस प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पॅरिस कराराला उद्या पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्ली इथ पत्रकार परिषदेत बोलत होते

लदाखमध्ये गेले दोन दिवस बर्फवृष्टी होत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार